पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि सुप्रिया सुळे यांनी काल समर्थकांसह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तसच पुण्यात वंघित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी अर्ज दाखल केला औरंगाबाद मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून बह्जन वंचित आघाडीचे सुधाकर आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांनी तर मुकेश कुरील आणि सतीश पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले रावेरमध्ये बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र कोलते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

या जागेसाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचं नाव शेवटपर्यंत चर्चेत होतं इंट्रो राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा लेखाजोखा या मालिकेत आज सादर करत आहोत सांगली मतदारसंघाचा आढावा सांगली लोकसभा मतदार संघात मिरजसांगलीपळूस केडगांव खानापूर तासगांव कवढे महांकाळजत या सहा विधानसभा मतदार संघ येतात

यंदाच्या निवडणुकीत भाजपानं संजयकाका पाटील यांनाच स्वाभिमानी पक्षाच्या कोट्यातून मुळचे काँप्रेसचेच असलेले विशाल पाटील निवडणूकींच्या रिंगणात उतरले असल्यानं यंदाच्या निवडणुकीत मतदार भाजपला कि विशाल पाटील यांच्या पारड्यात मतदान टाकतात हेच औत्सुक्याचे ठरणार आहे

विविध राजकीय पक्षांचे आघाड्यांचे नेते झंझावाती प्रचार सभा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गोंदिया इथ राज्यातली दुसरी प्रचार सभा घेतली महाराष्ट्रात महायुती महामिलावट दूर करेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेत त्यांनी कॉग्रेस देशामध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहे असा आरोप केला

सोलापूर इथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकास्र सोडलं सोलापूर मधल्या जनतेनं यावेळी विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पालघर मतदारसंघात मतदारांशी संवाद साधला बीडमध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे गावोगावी फिरून प्रचार करत आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे बजरंग सोनवणे मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत

धूळे लोकसभा मतदार संघातले भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ काल झाला खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचं दर्शन घेऊन भव्य फेरी काढण्यात आली

प्रचारात आम्ही एकमेकांविरुद्ध खोटे आरोप प्रत्यारोप करणार नाही ही लढाई विचारांचीच राहील अशी भूमिका दोघांनीही घेतली आहे प्रत्यक्षात तसं घडलं तर पूण्याचा हा आदर्श भविष्यात इतरांनीही घ्यायला हरकत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून विनायक सोमणी इंट्रो पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठानं एकत्रितपणे एक अकादमी स्थापण्याचा निर्णय घेतला असून याबाबतच्या सहमतीपत्रावर दोन्ही विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या अकॅडमीमुळे विद्यार्थी व शिक्षकांना एकमेकांच्या विद्यापीठात प्रशिक्षण अध्यापन करता येणार आहे

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने अशा प्रकारे स्थापन केलेली ही पहिलीच अकॅडमी आहे

नागरिकांनी मिळकत कर बीलाची वाट न पाहता मिळकतकर क्रमांकाच्या आधारे ऑनलाइन पध्दतीनं कर भरणा करावा असं आवाहन कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केलं आहे

मुंबई उच्च न्यायालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पादचारी पूल कोसळण्याची घटना डोळे उघडणारी असून शहरातील अश्या पुलांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेनं नवं धोरण आखावं असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हंटल आहे पालिकेनं खासगी संस्थांच्या पाहणीवर अवलंबून न राहता या क्षेत्रातील तद्न्य असा आपला कर्मचारी नेमावा अश्या न्यायालयानं सूचना दिल्या क्रीडा भारतीय बॅडमिंटनपटू पी वी सिंधू आणि के श्रीकांत कुआलालंपूर इथं मलेशियायी खुल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत मात्र सायना नेहवालला थायलंडच्या कोघूवॉगकडून हार पत्करावी लागल्यामुळे ती या स्पर्धेतून बाद झाली आहे

बीड नांदेड उस्मानाबाद आणि लातूर इथं विजांसह आज पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे